राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाकडून आज पत्रकार परिषदेत ही माहिती देण्यात आली

यंदाही मुलांच्या तुलनेत मूलींचं उर्त्तीण होण्याचं प्रमाण अधिक आहे

विद्यार्थ्यांना आता एक वाजेनंतर मंडळाच्या डब्ल्यू डब्ल्यू डब्ल्यू डॉट एमएएच रिझल्ट डॉट एनआयसी डॉट इनया संकेतस्थळावर निकाल पाहता येईल

कोविड संदर्भात सुरक्षेच्या सर्व नियमांचं पालन करून या शाळा सुरू होणार आहेत कोरोना विषाणू प्राद्भावाच्या पार्श्वभूमीवर सर्वत्र ऑनलाईन पद्धतीने शिक्षण सुरू असताना चंद्रपूर तसंच गडचिरोली सारख्या आदिवासी बहुल आणि नक्षलग्रस्त भागात ऑनलाईन शिक्षणाची सोय नाही

वर्गात विद्यार्थ्यांना सुरक्षित अंतरावर बसवण्याची व्यवस्था संपूर्ण शाळेचं निर्जंतुकीकरण तसंच मास्क आणि सॅनिटाइझरच्या वापराची खबरदारी घेण्यात येणार आहे याबाबत शिक्षणमंत्र्यांशी चर्चा झाली असल्याचं राज्याचे मदत आणि पुनर्वसन मंत्री तथा चंद्रपूर जिल्ह्याचे पालकमंत्री विजय वडेट्टीवार यांनी सांगितलं

दरम्यान काल चार कोरोना रूग्णांचा मृत्यू झाला

या हल्ल्यात डॉक्टर गंभीररित्या जखमी झाले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 दोषींवर तातडीनं कारवाईची मागणी या डॉक्टरांनी केली आहे या घटनेच्या निषेधार्थ आज लातूर इथले सर्व डॉक्टर्स आपली सेवा बंद ठेवणार असून फक्त अत्यावश्यक उपचारांची तातडीची गरज असलेल्या रुग्णांवर उपचार केले जाणार असल्याचं या डॉक्टराकडून सांगण्यात आलं आहे

यासोबतच जिल्ह्यात आता कोरोना संसर्गातून बरे होणाऱ्या रुग्णांची एकूण संख्या दोन हजार सातशे नऊ झाली असल्याचं आमच्या वातोहरान कळवल आहे